शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी द्विटरवरून ही माहिती दिली राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या अशा आशयाच्या प्रस्तावाला शासनानं मान्यता दिल्याचं त्यांनी सांगितलं त्या म्हणाल्या शाळा जरी बंद असल्यातरी शिक्षण सुरु राहिलं पाहिजे

परंतू फिजीकली शाळा अजूनही सुरु झालेल्या नाही आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये मुलांच्या मनामध्ये तनाव राहू नये विद्याथर्यांना दडपण येव् नये

कमी केलेल्या पाठ्यक्रमामध्ये भाषा विषयात काही गद्य आणि पद्य पाठ आणि त्यावरील स्वाध्याय कृती वगळल्या आहेत

मात्र भाषा विषयातील वगळलेल्या पाठाला जोडून आलेले व्याकरण आणि भाषिक कौशल्य वगळले नसल्याचं परिषदेनं स्पष्ट केलं आहे

या संसर्गामुळे निर्माण झालेली आव्हानं लक्षात घेता आरोग्य आणि अर्थव्यवस्थेमधे योग्य समतोल साधण्याची गरज असल्याचं त्यांनी एका मुलाखती दरम्यान नमूद केलं टाळेबंदी पूर्णपणे उठवली जाणार नसली तरी आपण काही गोष्टी टप्याटप्यानं सुरू करत असल्याचं ते म्हणाले एकदा व्यवहार सुरू झाल्यानंतर पुन्हा बंद करता येणार नसल्यानं आपण टप्प्याटप्प्यात उपाय योजत असल्याचं ते म्हणाले

पवार यांनी काल औरंगाबाद इथं कोरोना विषाणू परिस्थितीचा आढावा घेतला त्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते आरोग्य मंत्री राजेश टोपे जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांच्यासह लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते लोकसहभागातून या संकटावर मात करता येईल असं पवार यांनी यावेळी नमूद केलं ते म्हणाले हे जे कोरोनाचे संकट आहे त्यामध्ये आपल्याला यश यायचं असेल तर लोकांचा सहभाग पाहिजे

डिस्टंन्स ठेवण्याची गर्दी न करण्याच्या संबंधीच्या या सगळ्या बाबतीत सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे आज औरंगाबाद शहर आणि ग्रामीण या दोन्ही ठिकाणी लोकांची सहकार्याची भूमिका आहे

शासकीय यंत्रणेच्या आवाहनानुसार खाजगी डॉक्टरांनीही या संसर्गाचा सामना करण्यासाठी सेवा देण्याचं आवाहन पवार यांनी केलं कोरोना विषाणूच्या रुग्णांचा मृत्यू दर एक टक्क्याहून खाली आणण्याचं उद्दिष्ट केंद्र सरकारनं दिलं असून त्यानुसार राज्याची आरोग्य यंत्रणा काम करत असल्याचं आरोग्यमंत्री टोपे यांनी यावेळी सांगितलं अत्याधुनिक रुग्णालयांमधे डॉक्टरांची संख्या वाढवून कोरोना विषाण्च्या रुग्णांना आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली ते म्हणाले कोविडच्या हद्दिपर्यंत आपण एक पॅरलल व्यवस्था केली आहे आणि ती व्यवस्था अशी की कलेक्टरला पूर्ण अधिकार दिलेले आहेत की त्यांनी शंभर टक्के पोस्ट भरल्या पाहिजेत

आज क्राँट्रक्चुअल भरावं जर असं असेल की एनएचएम डिपार्टमेंट काही आणि महापालिका त्याठिकाणी सुपर स्पेशॅलिटी मध्ये डॉक्टरची उपलब्धता वाढवून कोविडच्या पेशंटला आयएमसच्या डॉक्टर कडून पॉपरली सेवा उपलब्ध करुन द्यावी

भारतीय जैन संघटना आणि औरंगाबाद महापालिकेतर्फे शहर कोरोना विषाणुमुक्त करून मृत्यूदर शून्यावर आणण्यासाठी मिशन झिरो औरंगाबाद या उपक्रमाचं लोकार्पण शरद पवार यांच्या हस्ते झालं या उपक्रमाच्या माध्यमातून प्रतिबंधित क्षेत्रात फिरत्या रुग्णालयांमार्फत तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे

त्यामुळे जिल्ह्यात या आजारानं मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या सहा झाली आहे

यामध्ये उस्मानाबाद तालुक्यातले आठ वाशी इथले तीन तर कळंब लोहारा आणि भूम इथला प्रत्येकी एक रुग्ण आहे

यामध्ये सेलू सहा गंगाखेड तालुक्यातले नऊ तर परभणी इथले दोन रुग्ण आहेत

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादर्भावाच्या पार्श्वभूमीवर गंगाखेड शहर आणि लगतच्या तीन किलोमीटर परिसरातल्या संचारबंदीत उद्या सोमवारपर्यंत वाढ करण्यात आली आहे

बीड जिल्ह्यात कोरोना विषाणूचा वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर खासगी शाळांमध्ये कोविड रुग्णालय उभारण्यात येणार आहे

उर्वरित रुग्णालयांप्रकरणी अशीच कारवाई केली जाणार असल्याची माहिती महापालिकेचे उपायुक्त संदीप माळवी यांनी दिली आहे

पथकाचे प्रमुख कुणाल कुमार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांशी चर्चा करुन कोरोना विषाणूवर नियंत्रणासाठी सविस्तर मार्गदर्शन केलं तसंच जिल्हा आणि महानगरपालिका प्रशासनातर्फे करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचं त्यांनी कौत्क केलं कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण कमी करण्यावर अधिक भर देण्यात यावा असं त्यांनी यावेळी सूचित केलं

संबंधित कंपनीला हे काम देण्यात राज्याच्या मुख्य निवडणूक कार्यालयाची कोणतीही भूमिका नव्हती राज्याच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयानं या कंपनीची नियुक्ती केली होती असं मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे

पहिल्या आठवड्यामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या कोविड योद्ध्याचा काल जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते रोख पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला

त्यांनी यासंदर्भात माध्यमांच्या प्रतिनिधींना ध्वनिचित्रफीत पाठवली आहे शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसह वारंवार संचारबंदीच्या निर्णयाविरोधात प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी भाजपच्या एका शिष्टमंडळासह आपण जिल्हाधिकाऱ्यांना भेटायला गेलो असता आपल्यावर गर्दी जमवल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली मग पालकमंत्र्यांवरही कारवाई करायला हवी असं लोणीकर यांनी म्हटलं आहे

इतरत्र बहुतांश ठिकाणी नागरिकांनी विशेषत महिला वर्गानं कागदारवरच्या नागाच्या चित्राची किंवा प्रतिकात्मक नागप्रतिमेची पूजा करून हा सण साजरा केला

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते काल बोलत होते जिल्ह्यामध्ये अँटीजेन चाचण्यांसाठी आणखी दहा हजार किटसची मागणी करण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं

पक्षाचे जिल्हाध्यक्ष रमेश कराड यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला